आज हरिद्वार इथं पतंजली योग पीठ इथं पत्रकार परिषदेत त्यांनी या औषधांबाबत माहिती दिली

कोरोलीन तसंच श्वासारी अशी या औषधांची नावं असून ही औषधं या पत्रकार परिषदेत प्रदर्शित तसंच वितरित करण्यात आली

या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सादर केलं आहे

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली

दरम्यान सेल् इथं हसमुख कॉलनी परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी जाहीर केला

यामध्ये संगमनेर राहाता शेवगाव आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे